सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर ठेवा ठळक बातम्या कोरोना नियंत्रणासाठी कठोर पावलं उचला महाराष्ट्रासह काही राज्यांना केंद्राचे निर्देश परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर टाळेबंदी लागू करावीच लागेल मुख्यमंत्र्यांचा इशारा

दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण प्रस्कार सातारा जिल्हा परिषदेला जाहीर आणि पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये सिंधुद्ग तर मनरेगात पालघर जिल्हा राज्यात पहिला कॅबिनेट सचिव कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी त्वरित आणि कडक पावलं उचलण्याचे निर्देश केंद्रानं काल महाराष्ट्रासह विविध राज्यांना दिले देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी या राज्यांच्या मुख्य सचिवांची एक उच्च स्तरीय बैठक घेतली

त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक वाढ करा आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवाजास्त संसर्ग असलेले भाग ओळखून प्रतिबंधित आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढवा असे निर्देश केंद्र सरकारन संबंधित राज्यांना दिले देशात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा असून लसीकरणाची व्याप्ती वाढववी असंही यावेळी सांगण्यात आलं

उद्धव ठाकरे संवाद परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात टाळेबंदी लागू करावी लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिला आहे मी आज इशारा देतो आहे टाळेबंदी जाहीर करत नाही पण काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावेच लागतील ते उद्या किंवा परवा जाहीर होतील असं त्यांनी काल समूहमाध्यमावरून राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादात सांगितलं

आता इतर बातम्या

अजूनही ती पूर्णतः रुळावर आलेली नाही पण या काळातच रेल्वेनं एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली असून सर्वांचं अभिनंदन केलं आहे

ऐकूया पुरस्कार प्राप्त पंचायत समिती राहता चे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांची प्रतिक्रीया बाईट समर्थ शेवाळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबरोबरच स्वच्छ भारत मिशन घरक्ल योजना बायोगॅस इत्यादी विविध वयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे सामाजिक बांधिलकीतून प्लास्टिक बंदी बेटी बचाव बेटी पढावो अभियान आरोग्य विषयीक विविध कार्यशाळा हागंदारीमुक्त तालुका करणे इत्यादीची वेळोवेळी पूर्तता करून सातत्य राखल्यामुळे पंचायत समिती राहता तसेच गाव पातळीवर वैशिष्ट्य पूर्ण कामगिरी केल्यामुळे ग्रामपंचायत लोणी बुद्रुक ग्रामपंचायत लोहगाव ग्रामपंचायत चंद्रपूर यांना दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पूरस्कार जाहीर झालेला आहे नाणार रिफायनरी रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या नाणार येथिल रद्द झालेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या परिसरातील गावांमध्ये जमिनींच्या झालेल्या खरेदी विक्री व्यवहारांची शासनाच्या निर्देशानुसार चौकशी सुरू झाली आहे

नाणार परिसरातील चौदा गावामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी विक्री व्यवहार झाले यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी असून आहे त्याना पुन्हा जमिनी मिळवून द्याव्यात अशी मागणीही लोकप्रतिनिधींसह रिफायनरीशी संबंधित नेत्यांनी केली होती

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक दीपाली पाटील यांनी हि माहिती दिली

आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी सिंधूदर्ग

गडचिरोली जिल्हा प्रशासनानं महाराष्ट्र रोजगार हमी योजनंतर्गत राज्य सरकारनं दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त मन्ष्य दिवस मज्रांना काम दिले आहे

मनरेगा मधून जलसंधारण तसंच कृषी विषयक कामं मोठया प्रमाणावर करण्यात आली आहेत

ऐक्या या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

शिवाजीनगर पासून सुरु झालेल्या भूयारी मार्गच काम शिवाजी नगर न्यायालयानंतर आता मुठा नदी पात्रात सुरु झालं आहे नदी पात्रात दोन बोगदे असून पाहिल्या बोगद्याच कामं झाल्यावर दूसऱ्या बोगद्याच काम केलं जाणार आहे शिवाजीनगर न्यायालय ते फडके हौद असा पुढचा टप्पा असून या दोन्ही स्थानकातील अंतर एक किलोमटर आहे

नदीखालून मेट्रोमार्ग हे पूप्यातील तिसरं उदाहरण असुन या आधी मुंबई मध्ये मिठी नदी खालून तर कलकत्ता मध्ये हुगळी नदी खालून मेट्रो मार्ग करण्यात आला आहे

याशिवाय राज्यातल्या कारखान्यांना स्वतंत्र वाहतूक अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली आहे साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच राज्यातील साखर कारखानदारांची एक बैठक मुंबईत झाली

पीक वीमा सोलापूर सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे

अमरावती रक्षादीप प्रकल्प महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारासारख्या घटनांना आळा बसावा आणि कायद्यांबाबत जनजागृती व्हावी म्हणून अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे रक्षादीप उपक्रम राबविण्यात येत आहे अत्याचाराचा वेळीच प्रतिकार कसा करावा आणि कायद्याने महिलांना दिलेले संरक्षण या बाबत माहितीपटाच्या माध्यमातून लोकशिक्षण दिले जात आहे

या दुर्घटनेत चालकासह पाच जण भाजून जखमी झाले आहेत त्यांच्यावर सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत

संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं

हवामान राज्याच्या काही भागात असलेली उष्णतेची लाट कायम आहे

राज्याच्या इतर भागातल्या तापमानात फार बदल संभवत नाही हवामान सर्वत्र कोरडंच राहील